महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली यादी आज जाहीर होणार आहे

टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांची यादी जाहीर करून एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली

बॉम्बे डात्रि श्रीनिवास बॅम्बे डात्रि सप्रिंग या गिरण्यांमधल्या कामगारांसाठी ही घरे असतील

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसीय भारत दौरा आजपासून सुरू होत आहे दुपारी पावणे बाराच्या सुमाराला ते अहमदाबाद शि दाखल होतील अहमदाबाद िक्र ट्रम्प साबरमती आश्रमाला भेट देणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रोड शोमधेही सहभागी होणार आहेत त्यानंतर मोटेरा खिल्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमवर होणा या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमासाठी उपस्थित एक लाखाहन अधिक जनसमुदायाला प्रधानमंत्री मोदी आणि ट्रम्प एकाच मंचावरुन संबोधित करतील आग्रा शिल्या ताजमहललाही ट्रम्प आज सहकुटुंब भेट देणार आहेत उद्या ते राजघाट ििं महात्मा गांधींच्या समाधींचं दर्शन घेतील हैदराबाद हाऊस ििं ट्रम्प आणि प्रधानमंत्री मोदी यांच्यात प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा होणार आहे गँगस्टर रवि पुजारीला सेनेगलमधून आज पहाटे भारतात आणण्यात आलं खंडणी हत्या आणि तिर अनेक गुन्ढ्यांचे आरोप त्याच्यावर आहेत बेंगळुरू पोलिसांनी त्याला फ्रान्समार्गे भारतात आणलं गेल्यावर्षी सेनेगल पोलिसांनी त्याला अटक केली होती तेव्हापासून त्याच्या प्रत्यर्पणाचे प्रयत्न सुरू होते मात्र तिकडच्या स्थानिक न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केल्यानं तो सेनेगलमधून दक्षिण आफ्रिकेला पळून गेला होता मात्र काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि सेनेगल पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला पकडले आणि सेनेगलमध्ये त्याला पाठवण्यात आलं वेलिंग्टन क्रें न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला

न्यूझीलंडच्या टीम सौदी पाच तर ट्रेंट बोल्टनं चार गडीबाद करत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं विजयासाठी आवश्यक नऊ धावा केवळ दहा येंडूत पूर्ण करत न्यूझीलंडनं भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला